प्रसार भारतीच्या प्रसारणविषयक पायाभूत सुविधा आणि जाळ्याचा विकास करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर सीमापार घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपायांमधे सरकार अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा वापर करणार रिझर्व बँकेच्या वित्तधोरणाचा सहावा द्वैमासिक आढावा आज जाहीर होणार चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश गुणेश्वरनसह चार भारतीय खेळाडूंचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हरयाणामधे कुंडली क्रिली राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था आणि तामिळनाडूमधल्या तंजावर क्रिली भारतीय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था यांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे या महिन्यात अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कामधेनू आयोगालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे देशातल्या पशुधनाशी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण करणं धोरणं तयार करणं आणि या संसाधनाचा विकास करण्याच्या उद्देशानं या आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे गायींच संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम हा आयोग करणार आहे प्राप्तिकर लोकपाल आणि अप्रत्यक्ष कर लोकपाल संस्था बंद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे एनटीपीसीच्या उभारणी सुरू असलेल्या प्रकल्पांमधून झारखंड आणि तेलंगण या राज्यांना जास्त वीज उपलब्ध करायला मंजुरी देण्यात आली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विशिष्ट श्रेणीतल्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले जाणारे विशिष्ट भत्ते नियमित करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

मंत्रीमंडळांच्या बैठकीनंतर काल रविशंकर प्रसाद यांनी बातमीदारांना ही माहिती दिली या सुधारणामुळे फसव्या आणि बनावट ठेवी योजनांना प्रभावीपणे आळा घालता येईल तसंच अशा योजनांमुळे होणारी गरीबांची फसवणूक थांबू शकेल असं ते म्हणाले या विधेयकात कठोर शिक्षेची तसंच मोठ्या दंडाची तरतूद आहे तसंच बेकायदेशीरपणे ठेवी गोळा केल्यास ठेवींचा परतावा मिळण्याची तरतूद आहे अस त्यांनी सांगितलं ठेवीदारांना ठेवी परत करण्याकरता या विधेयकाद्वारे संपत्तीवर टाच आणता येईल त्याचबरोबर देशातल्या ठेवी योजनांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय ऑनला जे डेटाबेस तयार केला जाणार आहे अर्थ विषयक स्थायी समितीकडे हे विधेयक तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं

कॅमे यामधून अवैधरित्या रेकाँडिंग आणि चित्रपटाची नक्कल करायला या सुधारणेत दंडाची तरतूद केली आहे

प्रसार भारतीच्या प्रसारणविषयक पायाभूत सुविधा आणि जाळ्याचा विकास करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं मंजुरी दिली आहे या योजनेसाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली देशात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांमध्ये सर्व आर्थिक सेवांच्या नियमनासाठी एकीकृत प्राधिकरणाची स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

या प्राधिकरणामध्ये अध्यक्षाव्यतिरिक्त रिझर्ब बैंक सेबी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी नामांकित केलेल्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश असेल

सीमापार घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपायांमधे अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा वापर करण्याला सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली

ओदिशामधे पायाभूत विकासाकरता अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल पारादीप क्वें सांगितलं डियन ऑईलच्या पॉलीप्रॉपलीन प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते बोलत होते

ओदिशात ढेंकनाल जिल्ह्याच्या कामाक्षानगर बेल्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाली केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम आणि धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते रिझर्व बँकेच्या वित्त धोरणाचा चालू आर्थिक वर्षातला सहावा द्वैमासिक आढावा आज जाहीर होणार आहे शक्तीकांत दास यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदावर नियुक्ती झाल्यानंतर तसंच अंतरिम अर्थसंकल्पानंतर जाहीर होणारं हे पहिलं पतधोरण आहे या संदर्भात रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक या आठवड्यात मंगळवारपासून सुरू झाली ही समिती सलग तिसऱ्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता बहुतेक तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे मात्र पूर्वीच्या तुलनेत रिझर्व बँकेच्या कडक धोरणांमध्ये बदल होण्याची त्यांची अपेक्षा आहे यावेळी दुपारी अडीच ऐवजी सकाळी पावणेबारा वाजता रिझर्व बँकेचं पतधोरण जाहीर करण्यात येईल चेन्नईमध्ये सुरू असलेल्या एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत प्रज्ञश गुणेश्वरनसह चार भारतीयांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

अर्जुन खाडे यांन डोमिनिकन प्रजासत्ताकाच्या जोस हनंडिझ फर्नांडिसला नमवलं तर शशी कुमारनं जर्मनीच्या खेळाडूला हरवलं अग्रमानांकित प्रज्ञेशची लढत भारताच्याच अर्जुन खाडेशी होईल तर साकेत मायनेनीची लढत स्पेनच्या अलेजांद्रो डेविडोविच बरोबर होईल दुहेरीतही भारतीयांची आगेकूच सुरु आहे नागपूरमध्ये जामठा ब्रिं सुरू असलेला रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज शेवटच्या दिवशी सौराष्ट्राला झटपट गुंडाळून स्पर्धेचं सलग दुसरं विजेतपद पटकावण्याचा विदर्भाचा प्रयत्न असेल

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्यावर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करायला उशीर लावत असल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयानं दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत कन्हैयाकुमार सह त्याचे साथीदार उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्य महानगर न्याय दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी दिल्ली पोलीसांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी डेव्हिड मालपास यांचं नाव जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुचवलं आहे जागतिक बँकगटाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूनं मतदान केलं तर त्यांची निवड होईल

सीरीयातल्या झीसच्या कट्टरपंथियांकडून त्यांच्या ताब्यात उरलेला प्रदेश आठवड्याभरात परत मिळवता येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे सीरिया आणि िरोकमधले सिसच्या ताब्यातले जवळपास सर्व प्रदेश मुक्त केले आहेत असं ते म्हणाले याबाबतची औपचारिक घोषणा पुढच्या आठवडयात केली जाईल असं त्यांनी सांगितलं सिसचा सामना करण्यासाठी जागतिक आघाडीच्या मंत्र्यांच्या परिषदेत ट्रम्प काल बोलत होते

श्रीलंकेमधे सर्व पक्षांचं मिळून राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याच्या प्रस्तावावरची संसदेतली चर्चा पुढं ढकलण्यात आली आहे प्रधाननंत्री रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीतर्फे हा प्रस्ताव मांडण्यात आला असून अध्यक्ष मैत्रीपाल श्रीसेना आणि माजी अध्यक्ष महिद राजपक्षे यांचा या ठरावाला विरोध आहे

श्रीनगर विमानतळावरुन होणाऱ्या विमान वाहतुकीवरही हवामानाच्या मोठा परिणाम झाला आहे येणाऱ्या काळात हिमवृष्टी आणि पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचं वेधशाळेच्या संचलिका सोनम लोटस यांनी सांगितलं उत्तरप्रदेशात प्रयागराज क्षे येत्या रविवारी वसंतपंचमीनिमित्त संगमावर होणाऱ्या स्नान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि आखाडापरिषदेची उच्चस्तरीय बैठक काल झाली नियोजित वेळेत परस्पर परिषदेचे सदस्य संगमावर स्नान करतील शाही स्नानाच्या वेळी मोठ्या आणि जड वाहनांना प्रवेशबंदी असे निर्णय बैठकीत झाले

जल आणि कचरा व्यवस्थपनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि जर्मनी दरम्यान करार झाला आहे